यामध्ये सर्वाधिक संख्या कोल्हापुर आणि त्यानंतर सांगली जिल्ह्यातील आहे

पुणे बंगळुरु महामार्गावर वाहतुक सुरु करण्याची चाचणी काल घेण्यात आली पण रस्त्यावरुन वाहत्या पाण्याचा वेग जोखिमेचा वाटल्यानं आजपर्यंत वाट पाहण्याचं ठरविण्यात आलं

मख्यमंत्री राज्यातील प्रत्येक प्रखस्त कुटुंबाला रोख पाच हजार रुपयांची मदत दिली जाणार असून मदतीची उर्वरित रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत सांगितलं मुख्यमंत्र्यांनी राज्यातील मदत आणि पुनर्वसनाच्या कामाचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते पश्चिम महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही बहुतांशी दृध भाजीपाल आणि किरकोळ व्यापारावर अवलंबून असल्यामुळे पहिली मदत रोख रकमेच्या स्वरुपात व्हावी अशी मागणी समाजातील विविध घटकांनी केली होती सांगली पर सांगली शहरात यापूर्वी अनेकदा महापूर आल्याची नोंद तिथल्या संस्थानच्या इतिहासात उपलब्ध आहे या शहरानं आजवर अनेक पूर झेलले आहेत यावेळी मात्र सांगलीकरांच्या हिमतीची कसोटीच पाहिली जात आहे

गजाननाचा वरदहस्त लाभलेली ही नगरी आज महापूरामुळं हतबल झाली आहे कृष्णा नदीच्या काठावर वसलेल्या या गावाला महापूर तसा नवा नाही

मात्र या महापूरानं सांगलीकर डगमगले नाहीत त्यांनी मोठ्या धैर्याने पुराचा सामना केला

जुन्या गावातली सहा गल्ल्यांची सांगली चहअंगांनी विस्तारली नदीपासून दूर वसाहती उपनगरं स्थापन झाली

नव्या पिढीतील सांगलीकरांनी प्राचा प्रलय याची डोळा पाहिला असा प्रसंग पुन्हा न येवो अशा प्रार्थनेत दिवस कंठत असतानाच गेल्या आठवड्यात आलेल्या महापूरानं सांगली शहर पार उद्ध्वस्त करून टाकलं काही अवधीत होत्याचं नव्हतं झालं हजारो नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी आकांत सुरू झाला काही जणांची पाण्यातून सुटका झाली पण अभूतपूर्व पूरानं अनेक जण आपापल्या घरात अडकले हजारो संसार वाहून गेले व्यापारपेठेची अवस्था तर न सांगण्यासारखीच ज्या बाजारपेठेचा लौकिक सान्या महाराष्ट्रात होता ती समृध्द बाजारपेठ आज पूर्णपणे पाण्यात बुडाली कोट्यवधी रूपयांचे नुकसान झालं सर्व व्यवहार ठप्प झाले

सांगलीची अवस्था ही भगवान श्रीकृष्णाच्या द्वारकानगरीसारखीच झाली आहे

सांगली कोल्हापूरच्या पूग्रस्त लोकांसाठी मोठ्या प्रमाणावर मदत मिळत असून युद्धपातळीवर त्याचे वाटप सुरु आहे रेल्वेपूर महाराष्ट्र कर्नाटक आणि केरळ राज्यांच्या प्रग्रस्त भागांना पाठविल्या जाणाऱ्या मदत साहित्यावर माल वाहतुकीचं शुल्क न आकारण्याचं रेल्वेनं ठरवलं आहे मंत्रालयानं सर्व महाव्यवस्थापकांना यासंदर्भात एका आणि एकाहून अनेक राज्यांमध्ये अशा माल वाहतुकीला विनाशुल्क परवानगी देण्याचे आदेश जारी केले आहेत

लोकांनी या राज्यांना जास्तीत जास्त मदत पाठवावी असं आवाहन रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी केलं आहे पंचनामे सोलाप्र प्रख्रस्तांना मदतीसाठी प्रशासनान तत्काळ पंचनामे करुन अहवाल सादर करावेत अशा सूचना जलसंधारण तथा सह संपर्क मंत्री तानाजी सावंत यांनी काल पंढरपूर इथं आढावा बैठकीनंतर दिल्या उजनी आणि वीर धरणातून आलेल्या पाण्यामुळं पंढरपूर आणि माळशिरस तालुक्यातील काही गावांना पूराचा फटका बसला आहे सावंत यांनी काल पंढरपूर तालुक्यातील पूर्यस्त पिराची कुरोली शिरढोण तसेच पंढरपूर शहरातील अंबिकानगर आंबेडकर नगर इथं भेट देवून शेती आणि घरांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली

शिवसेनेच्या वतीन पूरग्रस्त भागात पाठवण्यात येणाऱ्या मदत साहित्य असणाऱ्या वाहनाला आणि रुग्णवाहिकेला ठाकरे यांच्या हस्ते झेंडा दाखवून रवाना करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते

उप राष्ट्रपती एम वेंकय्या नायड् यांच्या कार्यकाळाच्या दोन वर्षांवर आधारित लिसनिंग लर्निंग आणि लिडींग या शीर्षकाच्या पुस्तकाचं गृह मंत्री अमित शहा यांच्या हस्ते काल चेन्नईत प्रकाशन करण्यात आलं त्याप्रसंगी ते बोलत होते या कलमाचा जम्मू काश्मीरला तसंच देशालाही काही लाभ झाला नाही असं आपलं स्पष्ट मत असल्याचं ते म्हणाले

राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती वेंकय्या नायडु आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईदच्या शूभेच्छा दिल्या आहेत सौदी अरेबियात जगभरातून आलेल्या सुमारे वीस लक्ष भाविकांनी काल आपली हज यात्रा पूर्ण केली

भारताचा कर्णधार विराट कोहलीनं या सामन्यात विंडीजविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडला बॅडमिंटन हैदराबाद खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीचा किताब वर्तमान राष्ट्रीय विजेता सौरभ वर्मा यानं जिंकली आहे

रुक्वाश् मुंबईत सुरू असलेल्या ऑटर्स क्लब स्क्वाश स्पर्धेत महाराष्ट्रातल्या खेळाडूंनी विजेतेपद पटकावलं पुरुष गटात अभिषेक प्रधान आणि महिला गटात उर्वशी जोशी विजेते ठरले